निवडणुकीच्या कामाच्या समन्वयासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात प्रशासनाच्या आढावा बैठका आचार संहिता भंगाविरुद्ध अनेक ठिकाणी मोहिमा बेकायदेशीर वस्तुंची जप्ती आणि तक्रारी दाखल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली गृह मंत्री राजनाथ सिंह शिवसेना पक्षप्रम्ख उदधव ठाकरे उपस्थित होते अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी शहा यांनी अहमदाबादमध्ये रोड शोही केला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं आहे अमित शहा यांच्या रोड शोच्या वेळेस उदधव ठाकरे यांचं भाषण झालं त्यांनी सांगितलं की भाजपा आणि शिवसेना हे हिंदुत्वाच्या समान तत्वज्ञानानं एकत्र आले आहेत आपल्यात जे काही मतभेद होते ते अमित शहा आणि आपल्या भेटीनंतर संपूर्णपणे मिटले ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली

विरोधकांकडे कोण नेता आहे असा सवाल त्यांनी केला काँग्रेस सरचिटणीस मल्लिकार्ज्न खर्गे यांनी किमान उत्पन्न हमी या काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांच्या योजनेने देशभरात भाजपाच्या निवडणुक भवितव्याला धक्का पोहोचलाय असं म्हटलंय आज मुंबईत ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाध्यक्ष राहल गांधीची पहिली सभा महाराष्ट्रात पाच एप्रिलला होईल आणि निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात ते राज्यात एक दिवस प्रचारांच्या सभा घेणार आहेत अशी माहिती दिली शेकाप नेते प्रवीण गायकवाड यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला मंबईतील एका कार्यक्रमात गायकवाड यांनी काँग्रेस प्रवेश केला यावेळी महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्ज्न खरगे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते प्णे लोकसभा मतदारसंघात अजूनही काँग्रेसला उमेदवार ठरवता आलेला नाही त्याम्ळे गायकवाड यांना काँग्रेसतर्फे प्ण्यातून उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रवीण गायकवाड यांनी तत्पूर्वी बोलताना उमेदवारी हा काही माझ्यासाठी मोठा विषय नाही असं म्हटलं होतं याच कार्यक्रमात रावेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं उल्हास पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यांची लढत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्न्षा रक्षा खडसे यांच्याशी होणार आहे आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर यांनी माहीती दिली पाटील यांचं नाव महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्ज्न खरगे आणि काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस वेण्गोपाल यांनी जाहीर केलं

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आल्यावर संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आज वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर केली

विशाल पाटील माजी म्ख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत विशाल पाटील ही जागा काँग्रेसकडून अथवा अपक्ष म्हणून लढणार होते परंतु शुक्रवारी रात्री माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाली त्यान्सार विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे लढतील असं ठरलं आहे रत्नागिरी सिंध्दर्ग लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्ही पक्षांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते जालना लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी आपल्या समर्थकांसह जाऊन जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला विलास औताडे अर्ज भरण्यासाठी जात असताना बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना अडवलं त्याम्ळे पोलीस अधिकारी आणि काँग्रेस समर्थकांमध्ये वाद झाला अन्य एक उमेदवार रामभाऊ उनगे यांनीही अर्ज दाखल केला आहे भाजपा शिवसेना य्तीचे उमेदवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे येत्या दोन एप्रिलला मिरवण्कीदवारे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण आणि सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय पक्षाच्या पॉलिटब्यूरोच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एका पत्रकात म्हटलं आहे की प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत पक्षानं रोहित वेम्ल्ला भीमा कोरेगाव आंबेडकर अवन अशी अनेक आंदोलने एकत्र केली आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांचे नात् आहेत हे ध्यानात घेऊन पक्षाने त्यांना सोलाप्र लोकसभा मतदारसंघातून भरघोस मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सक्रिय भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे या पत्रकावर काँम्रेड नरसय्या आडम डॉ अशोक ढवळे आणि महेंद्र सिंह यांची नावं आहेत मार्क्सवादी कम्य्निस्ट पक्ष दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा लढवत असून पक्षाच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य आणि महाराष्ट्र विधानसभेवर सात वेळा निवडून आलेले आमदार काँम्रेड जे

गावीत हे उमेदवार आहेत शिवसेना आणि भाजप यांच्यात ईशान्य म्ंबई मतदारसंघावरून वाद स्रू आहे हा वाद मिटवण्यासाठी ईशान्य म्ंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी निवडणूक लढवावी या मागणीसाठी ईशान्य म्ंबईत रिपब्लिकन पक्षातर्फे इशारा रॅली काढण्यात येणार आहे त्यासंदर्भात उद्या सायंकाळी सहा वाजता ईशान्य मंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक घाटकोपरच्या पश्चिम एल बी एस रोडवरील जिल्हा कार्यालयात होत आहे

पारदर्शकतेला महत्व देतानाच निवडणुक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर काळजी घेण्यात यावी अशा सुचना निवडणुक मुख्य निरिक्षक पार्थ सारथी मिश्रा यांनी आज दिल्या भंडारा इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुक आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते

निवडणुक आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यांबाबत आज वाशिम पोलिसांनी धडक कार्यवाही मोहीम राबवली

गेल्या चोवीस तासात उतर मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा जाणवल्या या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं होतं येत्या दोन दिवसात विदर्भात त्रळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे